लातूर उस्मानाबाद नांदेड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदार संघातल्या ब्रथ कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं घेण्यात आला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते देशातल्या घुसखोरांविषयी काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

विचारांची ताकद तसंच विकासाचा दृष्टीकोन नसल्यानं काँग्रेसनं सत्ताकाळात लोकशाही संपृष्टात आणली असं शहा यांनी यावेळी नमूद केलं

आसाम गण परिषदेनं केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेनं हा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आसामच्या जनतेनं जात धर्म पंथ बाजूला ठेवत प्रस्तावित कायद्याला विरोध केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आसामी जनतेच्या सांस्कृतिक सामाजिक आणि भाषिक ओळखीला तसंच अस्मिता जपण्याच्या प्रयत्नाला या विधेयकामुळे बाधा पोहोचेल असं राऊत म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदीची संपूर्ण प्रक्रियाच यामुळे निर्थक ठरेल असं राऊत यांनी नमूद केलं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार खाजगी संस्थेची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे एका वृत्तसंस्थेनं न्कतीच याबाबत बातमी प्रसारित केली होती त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासाठी गेल्या महिन्यात निविदा काढल्याचा आरोप झाला होता इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांच्या बातम्यांचा संग्रह करण्यासाठी याआधीही असे उपाय करण्यात आल्याचं राठोड यांनी सांगितलं यावेळी केवळ समाज माध्यमांचा यात समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं प्रसिद्धी माध्यमांमधला लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून सरकारी धोरणांबाबत जनतेची मतं तसंच प्रतिक्रिया सरकार जाणून घेऊ इच्छितं सरकारी धोरणांमध्ये सुधारणेसाठी हे आवश्यक असल्याचं राठोड यांनी सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून पवार यांनी देशातल्या ऊस उत्पादकांच्या समस्या आणि त्यांना दिलासादायक उपाययोजना सूचवल्या आहेत विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे दर कमालीचे घसरले आहेत त्यामुळे कारखाने ऊस उत्पादकांचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीत त्यामुळे साखरेचे दर वाढवल्यास कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आर्थिक अनिश्चिततेमुळे छोटे आणि मध्यम ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता दर होईल या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

उस्मानाबाद इथं या दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं तुळजापूर तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय तुळजाभवानी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोफळे यांना प्रदान करण्यात आला लातूर इथं आम आदमी पक्षाच्या वतीनं पत्रकारांचा गौरव करण्यात आला जालना इथं काल दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी विविध माध्यमात कार्यरत पत्रकारांशी संवाद साधला तसंच पत्रकारांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देऊन पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर इथं काल जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं दर्पण दिन साजरा करण्यात आला

औरंगाबाद बीड हिंगोली परभणी इथंही दर्पण दिन उत्साहात साजरा झाला

कुलदिप यादवनं भेदक मारा करून यजमान संघाचा निम्मा संघ बाद केला मोहम्मद शमी रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले अंध्रक प्रकाशामुळं काल खेळ थांबवण्यात आला तेंव्हा ऑस्ट्रेलियाच्या दसऱ्या डावात बिनबाद सहा धावा झाल्या होत्या

राजेंद्र प्रसाद मार्गावरच्या आर्य समाज मंदिरात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी घोषणाबाजी करणाऱ्या या कार्यकत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हा लाठीमार करावा लागला

कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं कार्यक्रम संपेपर्यंत या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती

बीड जिल्ह्यात वडवणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी संकुलाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या कालमर्यादेत हा विषय सोडवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे प्रस्कार देण्यात आले तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त काल पहाटेपासून देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला

या प्रारूप आराखड्यातल्या निधीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं

विविध वयोगटातल्या स्पर्धकांनी यावेळी स्रभाषितं गीतं तसंच कथा सादर केल्या येत्या रविवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे

यात भोपाळच्या सत्येंद्र सोळंकींचं संतूर वादन तर कर्नाटकातल्या हसंगी इथले पंडित गणपत भट यांचं शास्त्रीय गायन सादर झालं तरंगिणी सांस्क्रतिक प्रतिष्ठानसह ध्यास परफॉरमिंग आर्टसनं याचं आयोजन केलं होतं औरंगाबाद इथं आज पाचदिवसीय श्रीराम महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ होत आहे अकरा जानेवारपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम होणार आहेत